असं भारतानं म्हटलं आहे मात्र दहशतवाद मुक्त वातावरणात पाकिस्तानाशी चर्चा करायला आपण तयार असल्याचंही स्पष्ट केलं आहे नवी दिल्ली एका कार्यक्रमात बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ही भुमिका स्पष्ट केली पाकिस्तानला भारताशी चर्चा करायची असेल तर त्यांनी दहशतवादाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि भारताविरुद्ध केल्या जाणा या दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणं थांबवावं असं त्या म्हणाल्या पाकिस्तानचे प्रधानमंत्री शिरान खान हे एक धुरंदर नेते आहेत असं काही लोक म्हणतात पण खरंच त्यांची भूमिका उदारमतवादी असेल तर त्यांनी जैश ए महमदचा म्होरक्या मसूद अजहर याला भारताच्या ताब्यात द्यावं असंही स्वराज म्हणाल्या दहशतवाद्याच्या मुद्द्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करत असून दहशतवादाला आश्रय आणि प्रोत्साहन देत असल्याची टिका त्यांनी केली पाकिस्तानने दहशतवादी गट आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध कडक आणि निकराची कारवाई करावी अशी मागणी भारत आणि अमेरिकेने संयुक्तरित्या केली आहे दहशतवादासोबतच्या लढाईत आपण भारताच्या खांदाला खांदा लावून उभे आहोत असं अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी भारताचे परराष्ट्रसचीव विजय गोखले यांना सांगितलं भारत अमेरिकेच्या धोरणात्मक भागीदारीतल्या प्रगतीबदल आणि प्रशांत महासागर क्षेत्रातल्या घडामोडींबदल आपण भारताच्या पस्राष्ट्रसचीवांशी बोलणी केल्याचं बोल्टन यांनी यांच्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे चीननं तांत्रिक अडथळा आणल्यामुळ प्राकिस्तानातल्या जेश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनद्वी म्होरक्या मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करता आलं नाही याबद्दल भारतानं निराजी व्यक्त कली आहा घीनच्या या कृतीमुळ कसूद अजहरविरुद्ध अंतरराष्ट्रीय समुदायाकडून कारवाई होऊ शकणार नाही मात्र आपल्या नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यामध्राआमील असलखा दहशतवादी म्होरक्यांविरुद्ध कायद्वीर कारवाई करण्यासाठी भारत सर्व उपलब्ध साधनांचा वापर करत राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आह ज्या दक्षीनी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा ठराव मांडण्यासाठी प्रयत्न क्विंब्रिशि संयुक राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदक्ष त्याला मोठ्या संख्यत्त पाठिंबा दिला त्या सर्व दशीचभारतानं आभार मानलञ्ञाहत्त जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर याला संयुक्त राष्ट्रांकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात चीननं आणलख्खा अडथळयाबाबत भाजपानं तीव्र नाराजी व्यक्त कळी आहा गासंदर्भात काँग्रेसीअध्यक्ष राहुल गांधी यांनी च्यक्त कळिखा मतांवर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका क्ली

या बैठकीत भाग घेण्यासाठी दोन्ही देशाची शिष्टमंडळ अमृतसरला कालच पोचली आहेत या बैठकीत तांत्रिक बाबींवर चर्चा घेण्याचा भारताचा प्रस्ताव आहे गुरु नानक यांच्या साडेपाचशेव्या जयंती निमित्तानं हे कॉरिडॉर उभं करण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार ही बैठक बोलावली आहे पाकिस्तानमधल्या पवित्र गुरुझा यांमधे दर्शनाला सहज जाता यावा या ब यांच दिवसापासून प्रलंबित असलेल्या लोकांच्या मागणीवर ही या बैठकीत चर्चा होईल

या प्रकल्पाचा विकास दोन टप्प्यात केला जाईल भारत संरक्षणाला अतिशय महत्व देत असून पाकिस्तान बरोबरची ही चर्चा केवळ कर्तारपूर साहिब तीर्थयात्रा संबंधात असेल असं नवी दिल्लीतल्या सुत्रांनी सांगितलं आहे निवडणूक आयोगानं नव्विज नवी दिल्ली इथं केंद्रीय निरीक्षकांची बैठक बोलावली आहा निवडणुकीच्या काळात निरीक्षकांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांची माहिती या बैठकीत त्यांना दिली जाईल मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा निवडणूक आयुक्त अशोक लवासा और सुशील चन्द्र निरीक्षकांना याबाबत मार्गदर्शन करतील भारत आणि अमरीक्षिप्रली सुरक्षा रणनितीविषयी चर्वेची नववी फर्सी काल वाशिंग्टन डीसी मध्यप्रार पडली भारतीय शिष्टमंडळाचं नसूविव परराष्ट्र सविव विजय गोखलखिंनी कळ तर हत्यार नियंत्रण आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा मंत्रालयाच्या उपमंत्री एंड्रिया थक्सिल यांनी अमरिकेन शिष्टमंडळाचं नसूचि कलि

समिध्यक्ष जनरल बिपिन रावत यांना परम विशिष्ट सद्या पदक दख्यात आलं यावडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि मान्यवर उपस्थित होते

यजमान सौदी अरबीयाचं खेळाडूंचं पथक सर्वांत मोठं असून त्याखालोखाल भारत आणि अमेरिकेच्या खेळाडूंची संख्याही मोठी आहे राफेल प्रकरणात दाखल केलेल्या फेरविचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल याचिकाकर्त्यांनी दाखल केलेली कागदपत्रं देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं संवेदनशील आहेत असं सरकारनं काल न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटलं आहे ज्यांनी या कागदपत्राच्या छायांकीत प्रति काढल्या आहेत त्यांनी गुन्हा केला असून या प्रति प्रसिद्ध करुन देशाच्या संरक्षणाला धोका निर्माण केला आहे असं संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे कागदपत्रं पुरवणा या अंतर्गत स्त्रोतांचा शोध सुरु असल्याचंही या पत्रात सांगितलं आहे याचिकाकर्ते माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा अरुण शौरी आणि अद्विहोकेट प्रशांत भूषण यांनी दाखल केलेली कागदपत्रं लढाऊ विमानाच्या युद्ध क्षमते संबंधातली आहेत जम्मू काश्मीरमध्याविधानसभा निवडणुकांची शक्यता अजमावून पाहण्यासाठी निवडणूक आयोगाचं पथक श्रीनगरला जाणार आहा आ पथकात विनोद झुत्शी डॉ नूर मोहम्मद आणि ए

उत्तस्प्रदेश काँग्रेसचे मुख्य नेते राज बब्बर मोरादाबादमधून संजच सिंग सूलतानपूरमधून तर माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जैस्वाल कानपूरमधून निवडणूक लढवतील प्रीया दत्त यांना उत्तर मध्य मुंबईमधून सुशील कुमार शिंदे यांना सोलापूरमधून तर मिलींद देवरा यांना दक्षिण मुंबईमधून उमेदवारी देण्यात आली आहे लोकसभसीठी संयुक्त जनता दल उत्तर प्रदधीतून तीन जागा लढवणार आहा रॉबर्टगंज कानपुर दह्क्त आणि पीलीभीत इथून पक्ष उमद्विवार उभा करणार आहञ्रिसं पक्षाचसिचिव का सी त्यागी यांनी सांगितलं अरुणाचल प्रदेशात होणा या विधानसभा आणि लोकसभा निवडणूकांसाठी उमेदवारांची यादी भाजपा येत्या रविवारी जाहीर करेल असं अरुणाचलचे भाजपा अध्यक्ष तापीर गाओ यांनी सांगितलं आहे

आज जागतिक मुत्रपिंड दिवस जनतेला मुत्रपिंडाच महत्व समजावून सांगण तसंच मुत्रपिंडाच्या आजराविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी मार्च महिन्याच्या दुस या गुरुवारी हा दिवस साजरा केला जातो मुत्रपिंड स्वास्थ्य सर्वांसाठी सर्वत्र ही या वर्षीची मुख्य संकल्पना आहे